राज्यातल्या द्ष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली त्यांनतर ते वार्ताहरांशी बोलत होते दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल याची काळजी घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

द्रष्काळी गावं घोषित करणं पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि चारा छावण्या सुरू करणं पीक भरपाई देण्याबरोबरच प्रति हेक्टरी ते सगळ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करणं अशा उपाय योजना करण्यात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या पाणी टंचाईबाबत बोलतांना ते म्हणाले बारा हजार एकशे सोळा गावांमध्ये चार हजार सातशे चौऱ्याहत्तर टँकर आपण सुरू केलेले आहेत यातही धोरण आपण असं ठरवलं जे गाव पाण्याचा टँकर मागेल त्याला तो लगेच देता यावा म्हणून कलेक्टरांकडून ते अधिकार आपण प्रांताकडे आणले प्रांताने चोवीस तासांमध्ये त्या गावानं डिमांड दिल्यानंतर प्रामुख्यानं त्या गावातील उपलब्धता चेक करायची असते ती चेक करून चोवीस तासात निर्णय द्यावा मागेल त्याला टँकर सुरू झाला आणि चार हजार सातशे चौऱ्याहत्तर टँकर आत्ता सुरू आहेत

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली

मानवदनेनंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले आकाशवाणी बातम्यांसाठी जयंत निमगडे जांभूरखेडाच्या घटनेची चौकशी पोलिस महासंचालक स्वत करत असून यंत्रणेत काही उणिवा असल्यास त्यांची पूर्तता केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्यानं आमचं मनोबल खच्ची होणार नसून नक्षली कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी आमचा कृती आराखडा तयार असून लवकरच तो कृतीतून दिसेल असं राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधक्मार जैस्वाल यांनी म्हटलं आहे ते काल गडचिरोली इथं पत्रकारांशी बोलत होते

वैद्यकीय पदव्युत्तर आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विशेष मागास प्रवर्ग मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यास आक्षेप घेणारी याचिका काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला

मनसेचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात जवळपास दहा सभा घेतल्या आहेत नियमानुसार राजकीय पक्षांना खर्च तपशील देणं बंधनकारक असून मनसेलाही खर्चाचा तपशील द्यावा लागेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खर्च कोणत्या पक्षाच्या खात्यात लावला जाणार याबाबतची विचारणा भारतीय जनता पक्षानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

यामध्ये राज्यातल्या वाशिम उस्मानाबाद गडचिरोली आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे कृषी शिक्षण आरोग्य आणि आहार आर्थिक स्वायत्तता आणि कौशल्य विकास तसंच पायाभूत सुविधा या पाच निकषांच्या आधारे या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे

हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

जनश्री विमा योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातल्या लोकांना समूह विमा योजना देण्याची तरतूद आहे या योजनेतल्या तरतूदींचा गैरफायदा घेत औरंगाबाद शहरातल्या काही सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मृतांच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला दुसऱ्या संस्थेत पुन्हा जिवंत दाखवत त्याची पॉलिसी काढल्याचं परिक्षण अहवालात समोर आलं आहे यावरून शहरातल्या आठ संस्थांच्या दहा पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्यांनी काल औरंगाबाद इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात खरीप हंगाम पूर्व नियोजना संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं

जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करुन शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं सर्व गावांत ताल्का कृषी अधिकारी इतर संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करुन प्रत्यक्ष संवाद साधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले

लेखा परीक्षण अहवालातून हे प्रकरण उघडकीस आलं आहे महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका रेहाना बेगम शब्बीर अली यांच्या नावे वेतन प्रदान करून हा अपहार करण्यात आला आहे

राजेंद्र मंडोरे असं फसवणूक झालेल्या उद्योजकाचं नाव असून औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन औद्योगिक परिसरात त्यांची कंपनी आहे

भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं आपली जहाजं आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असून लष्कर आणि हवाई दलही सज्ज आहेत अत्यंत तीव्र स्वरुपाचं हे चक्रीवादळ आज ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे